उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत नंतरही घट होतच राहिली

काल कोल्हापूर औरंगाबाद आणि लातूर विभागात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही

हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे

ठाकरे यांनी काल कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तिथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच विलगीकरणात ठेवण्याची मागणी केंद्र शासनाकडे करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं

उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी कृती दलासारखी यंत्रणा तयार करावी आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावं अशा सूचनाही ठाकरे यांनी यावेळी दिल्या

त्यांच्या साठी पुणे जिल्हा परिषदेनं विशेष मोहीम सुरू केली आहे

तपासणी दरम्यासन दोष किंवा गुंतागुंत आढळलेल्या रूग्णांना पुढील उपचारासाठी ससून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे तपासणी आणि समुपदेशनासाठी हेल्थ कार्ड तयार करण्यात आलं आहे असं जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे

मात्र तयारीला महिनाभराचा वेळ मिळूनही सर्व शाळा सुरू करण्यात काल प्रशासनाला यश आलं नाही

इतर शाळांना कोरोना नियमांची पूर्तता झाल्याचं ना हरकत प्रमाणपत्रच अद्याप मिळालेलं नाही त्यामुळे शाळांनी काल शाळेत येऊ नका ऑनलाईन वर्गच सुरू राहतील असे एसएमएस विद्यार्थ्यांना पाठवले

काही शाळा तांत्रिक अडचणींमुळे पहिल्या दिवशी सुरू झाल्या नसल्या तरी चालू आठवड्यात सर्व शाळा टप्प्याटप्प्यानं सुरू होतील असं नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी सांगितलं

नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळा आधीच सुरू झाल्या आहेत

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला होता असं महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितलं ज्या विद्यार्थ्यांनी पालकांची संमतीपत्र आणली नव्हती त्यांना मात्र घरी परत पाठवण्यात आलं

कोरोना मंबई मुंबई महापालिकेनं कोविड संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ज्याप्रमाणे कंबर कसली त्याचप्रमाणे कोरोनाची लस देण्यासाठीही जय्यत तयारी केली आहे

तिथे आता रुग्णसंख्या फारच कमी असल्यानं या जम्बो कोविड सेंटरचा उपयोग लसीकरणासाठी करण्यात येणार आहे मात्र बाधित रुग्ण आणि लसीकरणासाठी आलेले नागरिक यांचा संबंध येणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे दोन्ही विभागासाठी स्वतंत्र मार्ग असतील असंही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं

आकाशवाणी पृणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार